ही समिती महिनाअखेरपर्यंत सरकारला अहवाल सादर करेल वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील दरम्यान राज्य सरकारन याच संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सात मंत्रिमंडळ सदस्यांची उपसमितीही स्थापन केली आहे ही समिती कोरोनामुळे बिघडलेली राज्याची आर्थिक औद्योगिक आणि सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठीच्या उपाययोजना राबवेल तसंच अर्थव्यवस्थेसाठी नेमलेल्या अकरा तज्ञ समित्यांच्या उपाययोजनांवरचा निर्णयही घेईल कोरोनामुळे महाराष्ट्रात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून या मृत्यूचं विश्लेषण करणं आणि मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागानं मुंबई अणि परिसरासाठी तसंच उर्वरित महाराष्ट्रासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली राज्यात आणि मुंबई परिसरात ज्या रुग्णालयात कोरोनामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या रुग्णालयाच्या प्रमुखाला संबधित मृत रुग्णाची सविस्तर माहिती या समितीला पाठवणं तसंच समितीसमोर व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणं देखील बंधनकारक करण्यात आलं आहे मुंबई शहर आणि परिसरात कोरोनाची विषाणूबाधा आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असून त्यावर उपाययोजना आणि विश्लेषण करण्यासाठी सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे

एम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे मुंबई शहरासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी असतील मुंबई वगळून उर्वरित राज्यासाठीच्या समितीत सहा तज्ज्ञ सदस्य असून आरोग्य संचालक या समितीचे अध्यक्ष असतील कोरोनाविरूद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुंबईतील नामवंत आणि तज्ञ डॉक्टर्स पुढे आले आहेत मुख्य सचिवांच्या पातळीवर या डॉक्टरांचं कृती दल तयार करण्यात आलं आहे विशेष म्हणजे हे डॉक्टर राज्यभरातील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी हॉट लाईनच्या माध्यमातूनही उपलब्ध असतील राज्य सरकार औद्योगिक उत्पादनं पुन्हा सुरू करण्याची शक्यता पडताळून पाहत आहे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कोरोना विषाणूची बाधा नसलेल्या जिल्ह्यांमधे उत्पादनं पुन्हा कसे सुरू करता येतील या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उद्योग विभागाला दिल्या आहेत मुंबई महानगर विभाग आणि पुणे या सर्वाधिक रुग्ण असलेल्या भागात म्हणजे लाल क्षेत्रामध्ये मात्र कोणत्याही औद्योगिक किंवा व्यावसायिक उपक्रमांना परवानगी दिली जाणार नसल्याचं उद्योग मंत्री देसाई यांनी म्हटलं आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे मुंबईतल्या धारावीसारख्या दाट लोकवस्तीच्या क्षेत्रांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात रहावा यासाठी दिशानिर्देश प्रसिद्ध केल्याचंही आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले

मुंबईतील कोळीवाडा धारावी भेंडीबाजार त्यांसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या तसंच गर्दीच्या भागात कोरोनाचा संसर्ग आणि प्राद्भाव रोखण्यासाठी पोलिसांना आता आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाची मदत मिळणार आहे या विशेष ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं पोलिस सामाजिक अंतर राखण्यात आणि कायदा तसंच सुव्यवस्थेवरही बारीक लक्ष ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात आठ ठिकाणी तापांचा दवाखाना सुरु करण्यात आला आहे त्याचप्रमाणे डोंबिवलीतल्या आर

रुग्णालयात देखील कोव्हीड हेल्थ सेंटर महापालिकेनं सुरु केलं आहे

रुग्णांच्या सेवेसाठी कल्याणच्या होली क्रॉस रुग्नालयासोबतही सामजंस्य करार करण्यात येत आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव श्रिल्या एका कोरोना बाधित महिलेचा नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला

डहाणू मधल्या वीटभट्टी कामगाराची ही मुलगी असून तिला डहाणूच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाला तो उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्यावर आज रुग्णालयातून घरी सोडलं

संचारबंदी दरम्यान सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणंही रद्द केल्याची घोषणा विमान वाहतूक संचालनालयानं केली आहे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे यंदा जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं

वांद्रे श्विल्या संविधान निवासस्थानी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून कुटुंबियांसोबत अभिवादन केलं रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यात बाबासाहेबांचं जन्मगाव असलेल्या आंबडवे क्वें त्यांच्या स्मारकात दरवर्षी जयंतीला होणारी गर्दी यावेळी दिसली नाही कोरोनामुळे संचारबंदी सुरू असल्यानं स्मारकात मोजक्याच लोकांनी येऊन अभिवादन केलं याविषयी ज्येष्ठ ग्रामस्थ आणि अभ्यासक सुदामबाबा सकपाळ यांना विचारलं असता ते म्हणाले की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्याला अनुसरूनच सध्या संचारबंदीची अंमलबजावणी सुरू आहे बाबासाहेबांनी घालून दिलेला आदर्श आम्ही मोडू शकत नाही बाबासाहेब सर्वांच्या मनात आहेत त्यांच्या स्मारकात येऊन नतमस्तक झालो काय किंवा घरीच त्यांना अभिवादन केलं काय दोन्हीही सारखंच आहे यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे लोकांनी आपापल्या घरी राहून जयंती साजरी करावी असं आवाहन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते त्याला अकोल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपापल्या घरीच भीम जयंती साजरी केली एल्गार परिषद प्रकरणी नागरी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी आज एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेपूढं शरणागती पत्करली त्यानंतर दोघानाही अटक करण्यात आली सर्वोच्च न्यायालयच्या निर्देशांनंतर तेलतुंबडे यांनी मुंबईत खंबाला हिल श्विल्या एनआयएच्या कार्यालयात आत्मसमर्पण केलं त्यांना न्यायालयात नेलं असता त्यांना चार दिवसांची एनआयए कोठडी न्यायालयानं दिली गौतम नवलखा यांनी नवी दिल्ली छं एनआयएपुढं शरणागती पत्करली टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मुळ गावी सोडण्याची मागणी करत आज मुंबईतल्या वांद्रे स्थानकाबाहेर आज इजारो संख्येने कामगार मजूर रस्त्यावर उतरले होते काही वेळानंतर गर्दी ओसरली आणि परिस्थिती नियंत्रणात आली

राज्यात येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पूणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे या काळात मध्य महाराष्ट्र आणि कोकणातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज आहे नमस्कार